आज इंद् मिल परिसराची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

पोलीस महासंचालक गृहनिर्माण बिपिन बिहारी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची माहिती दिली

या कार्यक्रमात ग्रहमंत्र्यांच्या हस्ते शौर्यासाठीची पंधरा अग्निसेवा पदकंही प्रदान केली जाणार आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अकादमीची पायाभरणीही शाह यांच्या हस्ते आज होणार आहे

उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा नांदापूर परिसरातही आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली तर नांदेड जिल्ह्यातही हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या वाई हिमायतनगर या परिसरात गारांसह पाऊस झाला औरंगाबाद शहर परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या विदर्भातही वाशिम अमरावती जिल्ह्यात पहाटे पासून गारपीट आणि काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून आज पहाटेपासूनही जिल्ह्यात सर्वद्र पाऊस होत आहे या अवकाळी पावसामुळे तूर आणि कपाशी तसंच रब्बी पिकांच्या गहू हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बोर पेरू डाळींब आंबा या फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी या प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत नांदेडच्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या ग्रुद्वारांमध्ये या निमित्तानं शबद कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बिहारमध्ये पाटणासाहेब या गुरु गोविंदसिंह यांच्या जन्मस्थानी यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमांमध्ये जगभरातून आलेले हजारो शीख बांधव सहभागी होत आहेत

अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग प्रणालींवर हे अॅप उपलब्ध आहे मोबाईलमध्ये हे अॅप इन्स्टॉल केल्यावर ते ऑफलाईन देखील चालू शकेल या एपद्वारे हिंदी आणि इंग्रजीतून नोटांचं मूल्य किती आहे ते ऐकता येणार आहे

अर्जदारांची संख्या अधिक असल्यामुळे संकेतस्थळावर काही समस्या निर्माण झाल्याच्या कारणावरून ही मुदतवाढ देण्यात आली

त्यामुळे केबल टीव्हीचे ग्राहक कमी दरात जास्त वाहिन्या पाहू शकणार आहेत

तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या रविवार ग्रवाहाटी इथं होणार आहे त्यानंतरचे दोन सामने अनुक्रमे पुढच्या मंगळवारी आणि शुक्रवारी इंदूर आणि पुण्यात होणार आहेत